विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे या आरक्षणासंदर्भात कारवाई पूर्ण करुन प्ढच्या अधिवेशनात कृती अहवाल मांडला जाईल तसंच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुस्लिम आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी घटनेनं धर्मावरचं आरक्षण दिलं नसल्याचं स्पष्ट केलं मुस्लिम धर्मातल्या ज्या जाती आरक्षणाच्या निकषात बसतात त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करता येईल असं ते म्हणाले मात्र यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस करावी लागणार असल्याचं त्यांनी नमुद केलं मराठा आंदोलन आणि भिमा कोरेगाव हिंसाचारातले अनेक गुन्हे मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

शेतकरी आत्महत्या रोखण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जात असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कूटंबीयांचं पुनर्वसन केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं जीडीपी अर्थात सकल राष्टीय उत्पन्न निश्चित करण्याची नविन पद्धत अधिक विस्तृत असून ही पद्धत भारतीय अर्थव्यवस्थेचं योग्य प्रतिबिंब दर्शवते असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं सी एस ओ अर्थात केंद्रीय सांख्यिकी कार्यालय ही एक विश्वासार्ह संस्था असून केंद्रीय अर्थ विभागाचा या संस्थेत काहीही हस्तक्षेप नाही असं त्यांनी सांगितलं सी एस ओ नं नुकत्याच जाहीर केलेल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या नव्या माहितीच्या विश्वासार्हतेवर काँग्रेसनं प्रश्नचिन्हं उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी हा खुलासा केला

नवी दिल्लीत काल पंधराव्या भारतीय आरोग्य शिखर संमेलनात त्या बोलत होत्या

सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री पटेल यांनी नमूद केलं

नियमांमधे सुलभीकरण आणणं तसंच उद्योग सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यासारखे उपाय हाती घेण्यात आले आहेत र्स्टाट अपमुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते असंही ते म्हणाले

मध्य प्रदेश त्रिप्रा बिहार जम्मू कश्मीर मिझोरम सिक्कीम तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही ती आठ राज्यं आहेत

आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य प्रदीप्कुमार जोशी यांनी सक्सेना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आणि महाराष्ट राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं हिंद् वारसा हक्क कायदा आणि स्त्रिया या विषयावर आज एक दिवसीय राष्टीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठाच्या प्राध्यापक रुख्मीनी सेन यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं

काल अगटाच्या सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनानं स्पेनला चार तीन असं हरवलं भारताचा क गटातला दुसरा सामना येत्या रविवारी बेल्जियमविरुद्ध होणार आहे